हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

यानिमित्त कोलकत्यात आज होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जयंती वर्ष साजरे करण्यासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन केलंआहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापनाही झाली आहे शिक्षण मंत्रालयानंही विविध व्याख्यानं आणि वेबिनारचं आयोजन केलं आहे नेताजींनी भारतासाठी पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल या विषयावरकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेलं राष्ट्रीय चित्रपटविकास मंडळ लघूपट स्पर्धा आयोजित करणार आहे दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही नेताजींचं जीवन आणि त्यांचं कार्य या विषयावर चर्चासत्र आणि इतरकार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे भारतीय रेल्वेनं हावडा कलका मेल या गाडीचंनामकरण नेताजी एक्सप्रेस असं केलं आहे स्वातंत्र्यचळवळीच्या काळात नेताजींनी ब्रिटीशांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी एकत्र येण्याचं भारतीयांना आवाहन केलं होतं तूम मुझे खून दो मै तूम्हे आझादी दूंगाअसा नारा त्यांनी दिला होता

मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता इथल्या नॅशनल लायब्ररी आणि व्हिक्टोरिया मेमोरियल इथं कार्यक्रम होणार आहेत

तत्पूर्वी मोदी आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये नेताजींच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत या वेबीनारमध्ये अमेरिका जर्मनी म्यानमार थायलंड आणि बांग्लादेशमधून नेताजींवर संशोधन केलेले तज्ञ दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात आझाद हिंद फौजेशी संबधित व्यक्तींचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे प्रजासत्ताक रंगीत तालीम प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम आज नवी दिल्लीत राजपथावर होणार आहे

त्यानंतर राजपथ अमर जवान ज्योती इंडिया गेट आणि नॅशनल स्टेडीयम या मार्गावरून हे सराव संचलन होईल यासाठी दिल्ली पोलिसांनी वाहतूक यंत्रणेत आवश्यक बदल केला आहे या मार्गावरची वाहतून काल संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे

हे कायदे सरकारने रद्द करावेत या मागणीवर अजूनही आंदोलनकारी शेतकरी संघटना ठाम आहेत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकारांना सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच सर्वतोपरी हित जपण्यासाठी वचनबद्ध असून आतापर्यंत आंदोलनकरी शेतकरी संघटनांबरोबर चर्चेच्या अनेक फेर्याद्वारे विविध पर्याय सरकारने सुचवले आहेत या कृषी कायद्यातील प्रत्येक तरतुदी बद्दल विस्ताराने चर्चा करण्यासाठी सरकारनं हे कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव ही शेतकरी संघटनांना दिला आहे मात्र हे आंदोलन संपू नये आणि आणि तोडगा निघू नये यासाठी काही बाह्य शक्ती कार्यरत असल्याचा आरोप ही तोमर यांनी यावेळी केला दरम्यान हे कायदे स्थगित ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला आहे मख्यमंत्री पत्रकार परिषद प्रण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला काल लागलेल्या आगीत कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची ग्वाही देतानाच ही दुर्घटना निव्वळ अपघात होता की त्यामागे घातपात होता याबद्दलचा निष्कर्ष काढण्याची घाई कुणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं आग लागलेल्या इमारतीची काल त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या दूर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना कंपनीनं मदत जाहीर केली असून आणखी काही मदत लागल्यास राज्य सरकार ती करेल असंही ते म्हणाले कोरोना आढावा कोरोनाचा प्रादुर्भाव वादू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणं तसच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकर चाचण्या घेणे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही आढावा घेताना केल्या पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या काही प्रवाशांमध्ये नवीन स्ट्रेनचे काही कोरोना रूण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांची तपासणी आणि चाचण्या करा तसेच कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या

अशा परिस्थितीत सण उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलं व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते मोहोळ अभियंता निलंबित कर्तव्यात कसूर आणि कामात निष्काळजीपणा केल्याने मोहोळ नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता अक्षय खटके यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत

यात राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे

या अभियानाअंतर्गत वाशीम जिल्ह्यानं आजवर केलेल्या कामाविषयीची माहिती ऐकूया वाशीम जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी प्रियंका गवळी यांच्याकडून

राज्य बर्ड फ्ल राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पश्संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काल दिली

कोंबड्यांचं मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली बीड बर्ड फ्ल बीड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूमुळे कावळे कोंबड्या या पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असतानाच काल शिरूर तालुक्यातील लोणी शिवारात पाच मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती पशूसंवर्धन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मोरांचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि पुणे इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत वर्धा जिल्ह्यातील पवनार ग्रामपंचायत परिसरातील बदकांना बर्ड फ्ल्यू झाल्याचं आढळून आले आहे

सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला आदेश दिले आहेत

हे ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असल्यानं गेल्या काही काळापासून इथं नवा पूल बांधायची मागणी होती त्या पार्श्वभूमीवर काल चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रवासदौऱ्यावर असताना गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शेडगाव फाटा इथं प्रत्यक्ष पाहणी केली नव्या उड्डाण पुलाच्या निर्मितीशी संबंधित सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करायच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

महाराष्ट्रासाठी ऊसाचा व्यवसाय महत्वाचा आहे गूळ साखर वीज इथेनॉल तयार केले जाते पण यापुढे प्रेसमड पासून सी एन जी गॅस तयार करावा म्हणजे घरगुती स्वयंपाकासाठी सी एन जी गॅस पर्याय ठरू शकेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला रेल्वे कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली रेल्वे महाव्यवस्थापक मित्तल यांनी काल मिरज रेल्वे जंक्शनला भेट दिली तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते यावेळी विविध संघटनांनी प्रवासी वर्गांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या या भागातील पॅसेंजर गाड्या केव्हापासून सुरू होणार याबाबत मात्र त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही तलाव वाशिम जिल्हयातील मोडकळीस आलेल्या आणि नाद्रुस्त असलेले गाव तलाव पाझर तलाव तसंच कोल्हापुरी बंधारे पुनर्जीवित केल्यास शेती तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल ही बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं